खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून आणखी पंधरा जण मुंबई आणि पुण्यातल्या रुग्णालयांत वैद्यकीय दक्करातीखाली असल्याचंही त्यांनी सांगितलं

कोकणासह दर्धभरात हा सण उत्साहात साजरा कला जातो

ओपक्षि या तक्ती उत्पादक दक्तीच्या संघटनध्वा तक्ती पूरवठा रोखण्याच्या निर्णयासोबत न जाण्याचा निर्णय रशियानं घविश्यानंतर आरामको या सौदी अरबिंपाच्या तक्तीकंपनीनं आपल्या तक्तीउत्पादनात एप्रिलपासून वाढ करण्याचा निर्णय जाहीर कला